या कायद्याविरोधात दाखल याचिकांना प्रतिसाद देण्याबाबत न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस दिली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत दुकश्राव्य माध्यमातून जनजागृती करण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली इंडियन यूनियन मुस्लिम लीग काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह अन्य काहींनी या कायद्याविरोधात दाखल केलेल्या बावीस याचिकांवर येत्या बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे

हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लागू करू नये असं मत काँग्रेस पक्षाचे सदस्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच अशोक चव्हाण यांनी मांडलं संसदेनं मंजूर केलेल्या या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करता येणार नसल्याची भूमिका मांडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच सुधीर मूनगंटीवार यांनी चव्हाण यांच्या असंवैधानिक या शब्दावर आक्षेप घेतला या मुद्यावरून झालेल्या गदारोळानंतर सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं त्यापूर्वी नागपूर इथल्या गोळीबाराच्या मुद्यावरून सदनात झालेल्या गदारोळावरून कामकाज स्थगित झालं होतं विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा मांडला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं

या प्रकरणी सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी हे आरोपी महत्प्रयास करत असल्याचं नमूद करत त्यांनी केलेला गुन्हा अमानवीय असल्यानं त्यांना दया दाखवू नये असा युक्तीवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज केला

डॉक्टर लागू हे प्रखर आणि वैविध्यपूर्ण अभिनयाचं मूर्तिमंत रूप होते असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

या कार्यक्रमाचा हा साठावा भाग असणार आहे नागरिकांना आपल्या सूचना नमो अॅप या खूल्या मंचावर किंवा मायजीओव्ही या संकेतस्थळावर पाठवता येतील

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतगंत महिला बचत गटांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे

ते आज नागपूर इथे विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते एकनाथ खडसे कधीही भारतीय जनता पक्ष सोडणार नाहीत कारण हा पक्ष त्यांच्या डीएनए मध्ये आहे असं मतही मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केलं

यात नऊ महिलांचा समावेश आहे मानव तस्करी तसंच दहशतवाद विरोधी पथकांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं या बारा लोकांवर पारपत्र कायदा आणि विदेशी नागरिक कायद्याअतगेत गुन्हा नोदवण्यात आला आहे

दुसऱ्या टप्प्यातल्या या मदतीतून प्रत्येकी सुमारे एकशे अट्ठावन्न कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनांना मिळाला आहे अकोला जिल्ह्यात या मदतीचं वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचं काम आजपासून सुरू झाल्याचं आमच्या वातोहरानं कळवलं आहे

हे आंदोलन सुमारे एक तास सुरू होतं असं आमच्या वातोहरान कळवल आहे